तसंच या पाच जणां या अटकेची चौकशी कर यासाठी विशेष तपास पथक नेम यासही यायालयानं नकार दिला आहे या पाच जणां या व रत सुटकेची मागणी करणारी याचिकाही यायालयानं फेदाळली आहे

हे आता अधोरेखित होत आहे विशेषतः ही कोणतीही राजक य कॉ पर सी नाही हा वुळलाही विरोधी आवाज दाब याचा य न नाही आणि पोलिसांनी वुळ यातरी द्रभावनेनं हे काम केलं आहे हे देखिल यातनं कुठेही ह होत नाही

अशा प री थतीम ये अशा लोकांना राजक य हेतू पोटी जर आपण समथन दिलं तर नेमक आपण कोणाल समथन देतो आहोत याचा विचार केला पाहिजे

पुणे पोलीस या करणी आपला तपास पुढे चालू ठेवतील असंही यांनी सांगितलं

शबरीमला मंदिरात महिलां या वेशाला बंदी हणजे लिंग भेदभाव असून हिंदू धम य महिलां या ह कांचा भंग करणारी आहे असं यायालयानं हा निणय देताना नमूद केलं

अशा हिंसाचाराविरोधात जनजागृती करावी तसंच अशा हिंसाचारात सहभागी होणा यांना गंभीर कायदेशीर कारवाईला ताड वावं लागू शकतं हा संदेश सारमा यमां ारे जनतेपयत पोहोचवावा असे निदश क ानं दिले आहेत

जलसंपदा विभागाचे मु य अभियंता टी एन मुंडे यां या अ य तेखालील समितीमाफत ही चौकशी कर यात येत असून ये या दोन ते तीन दिवसात ही समिती आपला अहवाल सादर करेल असं महाजन यांनी सांगितलं काल या या भिंतीखालची जमीन उंदीर आणि घुश नी बिळं कर यासाठी पोखर यानं भिंतीचा पाया कमक्वत झा याची श यता सिंचन विभागा या अधिका यांनी य केली असून काल या या आसपास या अति मणांमुळेही भिंती या सुरी ततेवर प रणाम झाला अस याचंही महाजन यांनी सांगितलं

या मोहिमेची सांगता काल मुंबईत झाली यावेळी या बोलत हो या

सां कृतिक कायमं ी विनोद तावडे यांनी काल मुंबईत या पुर काराची घोषणा केली पांडू हवालदार आपली माणसं लेक चालली सासरला यासार या मराठी आणि मैने यार किया हम आप के है कोन हम साथ साथ है या गाजले या हिंदी चि पटांना राम ल मण यांनी संगीत दिलं

रा यभरातून महावि ालयीन वि ाथ या संमेलनासाठी लातूरम ये दाखल होत आहेत

वारीची परंपरा असले या पु य नगरीतून जगभरातील हजारो भाषांची वारी निघाली या भाषांचं नेतू व मराठी भाषेनं कर यात आलं पेन प रषदेचे पदाधिकारी भाषात देशविदेशातील अनेक साहिरियक वारकरी भ पथकं आणि वि ाथ विविध भाषांचे फलक घेऊन या वारीत सहभागी झाले होते सावि ीबाई फुले वि ापीठापासून सु झालेली ही वारी बालगंधव रंगमंदिरात येऊन थांबली औषध वि ेता संप अखिल भारतीय औषध वि ेता संघटनेनं ई फामसी धोरणाविरोधात काल पुकारले या देश यापी बंदला रा यातही चांगला तिसाद मिळाला लातूरसह अनेक शहरात यापारी संघटनांनीही या बंदला पाठ बा दिला पु यात काही खासगी णालयांमधली औषधांची दुकानं सू होती हा रोष सरकार या धोरणावि द आहे असं संघटनेचे अ य सुशिल शाह यांनी काल सांगितलं

तर र नागिरीम ये औषधांची दुकान बंद असली तरी जनऔषधी योजनेची दुकानं सु होती यामुळे णांना दिलासा मिळाला

फु फुसाला जंतूसंसग झा यानं कविता महाजन यांचं गू वारी निधन झालं

हवामान गे या चोवीस तासांत रा यात तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली

कजत पनवेल नेरळ भागाला पावसाचा सवाधिक तडाखा बसला सातारा शहर आणि प रसरांत तसंच पु या या काही भागातही काल रा ी पावसानं हजेरी लावली उ ा सकाळपयत म य महारा मराठवाडा आणि विदभात तुरळक ठिकाणी मेघगजनेसह पावसाची श यता हवामान विभागानं वतवली आहे

यासह इतर बात या आपण के हाही वाचू ऐकू शकता ऑल इंडिया रेडियो यूज पुणे या आम या फेसबुक पेजवर तसंच एट ए आय आर यूज पुणे या ट्विटर हॅंडलवर